या चारही जणांचे दयेचे अर्ज राष्ट्रपर्तींनी फेटाळले आहेत मंत्रिमंडळ सीएए आणि एनपीआरबद्दल भूमिका ठरवण्यासाठी राज्य सरकार सहा मंत्र्यांची उपसमिती स्थापन करणार आहे राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला ही समिती विधानकार्य मंत्री अनिल परब यांच्या अध्यक्षतेखाली काम करेल औरंगाबाद विमानतळाचं नाव बदलून छत्रपती संभाजी महाराज विमानतळ औरंगाबाद असं करण्याबाबतचा प्रस्तावही काल मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर करण्यात आला या निर्णयांची माहिती मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी विधानसभेत दिली

कृषी क्षेत्राचा विकासदर सर्वात कमी तर सेवा क्षेत्राचा विकास दर सर्वात जास्त राहील अशी अपेक्षा आहे

नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि होळीचा सण मर्यादित प्रमाणात साजरा करावा असं आवाहनही त्यांनी यावेळी केलं विधानपरिषद राज्यात तालुकास्तरावर डायलिसीस केंद्र सुरू केली जातील अशी घोषणा आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी काल विधानपरिषदेत केली महाराष्ट्राला अंमली पदार्थांचा विळखा पड़ु देणार नाही अशी ग्वाही गृहमंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली

या बाबतचा ठराव उपसभापती नीलम गोन्हे यांनी विधानपरिषदेत मांडला ऐक्या याविषयीचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून महिला अत्याचारांना चाप लावायचा असेल तर संस्कारक्षम समाज निर्माण करण्याची गरज आहे याची सुरुवात प्रत्येकानेच आपल्या घरापासून केली तरच खऱ्या अर्थानं महिला सक्षमीकरण होईल असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीकाल या ठरावावरील चर्चे दरम्यान विधानपरिषदेत केलं तत्पूर्वी महिलांच्या सामाजिक विकासात येणाऱ्या अडथळ्यांवर या चर्चेच्या माध्यमातून महिला सदस्यांनी प्रकाश टाकत महिलांच्या प्रश्नांबाबत सखोल चर्चा केली स्त्री भृण हत्या हा गंभीर विषय असून तो रोखण्यासाठी स्त्रियांविषयीची समाजाची मानसिकता बदलण्याची आणि शालेय अभ्यासक्रमात महिलांचा आदर राखण्याची शिकवण दिली पाहिजे असं शिवसेनेच्या मनीषा कायंदे यांनी या चर्चेत बोलताना सांगितलं यावेळी भाजपाच्या स्मिता वाघ यांनी बालविवाहाचं प्रमाण वाढत असल्याबद्दल चिंता व्यक्त केली तर तुरुंगातील महिला आणि देहविक्री करणाऱ्या महिलांचे प्रश्नही प्राधान्यानं सोडवण्याची गरज असल्याचं मत काँग्रेसच्या हस्नबान् खलिफे यांनी या चर्चे दरम्यान व्यक्त केलं आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मुंबईहन सोनल चव्हाण यांच्यासह दीपा भंडारे पुणे

अधिक माहिती आमच्या प्रतिनिधींकडून महिला शक्तीचा सन्मान आणि आज प्रत्येक क्षेत्रातील महिलांच्या सर्वांगीण क्षमतेच दर्शन काल रेल्वे विभाच्या वतीने घडवण्यात आलं

महिला दिनानिमित्त काल दुपारी पुण्याहन मुंबईला रवाना झालेल्या डेक्कन ऐक्सप्रेस मध्ये गाडी च्या लोको पायलट श्रद्धा तांबे गार्ड राधा चालवादी महिला तिकीट तपासनिस इतकंच नव्हे तर रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचार्यांनी एकत्रित समन्वयाने काम करत प्रवाशांना सुखरूप पणे मुंबई स्थानकावर पोहचवल पुणे रेल्वे परिमंडळ च्या प्रबंधक रेणू शर्मा यांनी या महिला विशेष गाडीला हिरवा झेंडा दाखवला आणि महिला कर्मचार्यांच अभिनंदन ही केलं रेल्वेत महिला प्रवाशांसाठी नव्याने सुरु करण्यात आलेल्या अनेक सुविधांची माहिती देणार पथनाट्य ही यावेळी सदर करण्यात आलं त्याला प्रवाश्यांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आकाशवाणी बातम्यांसाठी दीपा भंडारे प्णे

ऐकया या विषयीची अधिक माहिती आमच्या प्रतिनिधीकडन खंडाळ्याच्या घाटातून दिमाखात धावणारी दक्खन ची राणी अर्थात डेक्कन क्वीन आता अधिक आकर्षक रुप ल्यायला सज्ज होत आहे

तसंच या गाडीचं सुधारित रूप कसं असावं याबाबत प्रवाशांकडून सुचना मागवण्यात आल्या होत्या

यामुळे प्रवासी क्षमता वाढणार आहे

त्यामुळे या आधी सव्वा तीन तासात मुंबई ला पोहोचणारी गाडी आता पावणे तीन तासातच मुंबई ला पोहोचेल आकाशवाणीच्या बातम्यांसाठी पृण्याहन श्रद्धा वार्डे सह सविता म्हसकर कोरोना कोरोना विषाणूच्या संसर्गाचा धोका लक्षात घेता आता राज्यात पूणे आणि नागपूर विमानतळावरही प्रवाशांची तपासणी केली जाणार आहे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी काल आढावा बैठकीत ही माहिती दिली

कोरोना मास्क कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी सर्वच जिल्ह्यात खबरदारी घेतली जात असल्याचं आमच्या ठिकठिकाणच्या वार्ताहरांनी कळवलं आहे मास्कची साठवणूक करून कृत्रिम टंचाई निर्माण केल्यास कायदेशीर कारवाईचा इशारा औषध प्रशासन विभागाचे पुणे सहआयुक्त सुरेश पाटील यांनी काल दिला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बुलडाणा जिल्ह्यातली सैलानी बाबा यात्रा रद्द करण्यात आली आहे दाभोळकर अंधश्रद्वा निर्मूलन संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातलं पिस्तूल हस्तगत करण्यात सीबीआयला काल यश मिळालं या प्रकरणी अटक केलेल्या आरोपींनी चौकशीत पिस्तूल ठाण्यातल्या खारेगाव जवळच्या खाडीत फेकलं असल्याची माहिती सीबीआयला दिली होती

पड्डे बापराव पररूकार पूणे महापालिकेतर्फे देण्यात येणाऱ्या लोकशाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कारांची घोषणा महापौर मुरलीधर मोहोळ यांनी काल केली

लोकनाट्य आणि लोककला क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना हा पुरस्कार दिला जातो मानपत्र आणि स्मृतिचिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप आहे

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल याबाबत अधिसुचना जाहिर केली रूफोट जालना इथं काल एका कारखान्यात झालेल्या स्फोटात चार जणांचा मृत्यू झाला आहे

भारत आणि इंग्लंड यांच्यातला उपांत्य फेरीचा सामना काल पावसामुळे रद्द झाला त्यामुळे गुणांच्या आधारावर भारतीय संघाला अंतिम फेरीत स्थान मिळालं येत्या रविवारी होणाऱ्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाची लढत ऑस्ट्रेलियाबरोबर होणार आहे हवामान राज्यात सध्या पहाटेच्या वेळी गारवा जाणवत असला तरी दिवसा उन्हाची तीव्रता जाणवत आहे

आज विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे